विधानसभेत मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा विरोधी पक्षांनी लावून धरला मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली धनगर आरक्षणासंदर्भातही सरकारनं योग्य तो निर्णय घेऊन त्याचा अहवालही सादर करावा असं ते म्हणाले काही इतर सदस्यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला

कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा लाऊन धरत विरोधीपक्ष सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली अध्यक्षांनी या गदारोळातच कामकाज सुरु ठेवलं दृष्काळप्रस्त शेतक यांना तातडीने मदत जाहीर करावी तसंच मराठा धनगर आणि मुस्लिम समाजला आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी विधानपरिषदेत आजही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब होऊन दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत संविधान दिनानिमित्त मुंबईत राजभवन इथं राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आलं

संविधान दिनानिभित्त आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी शहीदांना अभिवादन केलं

याच बरोबर सातारा पोलीस मुख्यालयात शहीदाना मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले

इंडिया पोस्ट पेमेंट बँक हा टपाल खात्याच्या सुविधांमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे

ब्लडाणा जिल्हयात लोणार तालुक्यातल्या सुलतानप्र जवळ एस टी महामंडळाची बस आणि दुचाकी यांच्यात काल झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले राज्य परीवहन महामंडळाची अकोला परत्र ही गाडी मेहकरकडे जात असतांना ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला